महिलांच्या सुरक्षेसाठी गळ्यात घालण्याकरता पदकासारखं उपकरण तयार करण्याचा विचार करण्यात येत असून त्याद्वारे पोलिसांची तत्काळ मदत उपलब्ध होईल अशी यंत्रणा उभारण्याचं तसंच अशी योजना राबवणारं महाराष्ट हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचंही केसरकर यांनी सांगितलं दरम्यान नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना पक्ष प्रम्ख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया थांबवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केल्यानंतर त्यांनी हे नमुद केलं

या घोटाळ्याला तत्कालीन अधिकारी मंत्र्यांसह माजी उपम्ख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री अजित पवार जबाबदार असल्याचं लाचल्चपत प्रतिबंधक विभागानं न्यायालयाला सांगितल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज सरकारवर टीका केली होती त्यानंतर महाजन यांनी ही माहिती दिली दरम्यान न्यायसंस्थेवर पूर्ण विश्वास असून या प्रकरणाच्या चौकशीला आपण पूर्ण सहकार्य करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे

सुरुवातीच्या तीन तासांमध्ये मध्यप्रदेश मध्ये पंधरा टक्क्याहन जास्त मतदान झाल्याचं तर मिझोरम मध्ये सुरुवातीच्या चार तासात एकोणतीस टक्क्यांहून जास्त मतदान झाल्याचं व्रत्त आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश आणि मिझोराम मधील या निवडण्कीत प्रामुख्यानं युवकांचं अधिकाधिक मतदान व्हावं यासाठी आवाहन केलं आहे

दोन्ही ठिकाणी एकाच टप्प्यात सात डिसेंबर रोजी मतदान होणार आहे

देशातल्या वाढत्या स्टार्ट उप उद्योगांची सूची तयार करण्याच्या द्रष्टीनं भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक सर्वेक्षण हाती घेतलं आहे बँकेनं काल मुंबईमध्ये एक पत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे या उद्योगांची एकूण उलाढाल नफाक्षमता आणि मन्ष्यबळ यांचा पूर्ण तपशील या सर्वेक्षणातून हाती येणार असून या उद्योगांना येणाऱ्या समस्यांचीही माहिती यातून मिळेल असं बँकेनं याबाबतच्या पत्रकात म्हटलं आहे या सर्वेक्षणात सहभागी होता यावं यासाठी बँकेनं सगळ्या नोंदणीकृत स्टार्ट उप उद्योगांना यासाठीचा अर्ज पाठवला आहे

पत्रकार श्रजात ब्रखारी यांच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे या चकमकीत अजून एक अतिरेकी ठार झाला असून सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाल्याचंही वृत्त आहे

भूभागाच्या निरीक्षणाचं काम हा उपग्रह करणार असून आठ देशांचे तीस अन्य उपग्रहही या उपग्रहासोबत प्रक्षेपित करण्यात येणार आहेत